पाच एप्रिलला अर्जांची छाननी तर आठ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत

औरंगाबाद मतदार संघातून काल अठरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये वंचित बह्जन आघाडीचे इम्तियाज जलील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आणि शिवसेना भाजप महायुतीचे चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर पंधरा जणांचा समावेश आहे

वेरुळ इथले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी औरंगाबाद आणि जालन्यासह इतर पाच मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं आहे काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली शिर्डी नाशिक दिंडोरी जळगाव आणि धुळे या मतदार संघातूनही निवडणूक लढवणार नाही असं ते म्हणाले

यामध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीनं निर्मला दानवे आणि रावसाहेब दानवे अपक्ष अनिता खंदाडे किशोर खंडागळे रतन लांडगे सरफराज पठाण गणेश चांदोडे मुजाहिद अब्दुल बारी सिद्दीकी तसंच राष्ट्रवादी भीमसेना पुरस्कृत विशाल पाखरे आंबेडकर नॅशनल काँग्रेस युनूस अहमद शेख समावेश आहे

रत्नागिरी सिंधुद्र्ग लोकसभा मतदारसंघात काल दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांना शिवसेनेचा विरोध लक्षात घेत कोटक यांना उमेदवारी दिल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा आढावा घेण्याचं जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचा हा जाहीरनामा पाकिस्तानच्या कटाचाच एक भाग असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला मोदी यांची ही राज्यातली दुसरी सभा होती भंडारा गोंदिया मतदार संघातले उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी ते आले होते

दरम्यान काँगेस अध्यक्ष राहल गांधी यांची आज सायंकाळी नागपूर इथं तर उद्या चंदपूर आणि वर्धा इथं प्रचार सभा होणार आहे

राज्यात धनगड आणि ओरॉन समाज अस्तित्वात नाही धनगड हे धनगरच असल्याचं प्रमाणपत्र राज्यशासनानं न्यायालयात दाखल केलं आहे त्यामुळे धनगर समाजाला अनूसूचित जमातीचं आरक्षण द्यावं अशी मागणी पवार यांनी यावेळी केली दरम्यान यानंतर झालेल्या प्रचार सभेत बोलताना पवार यांनी मतदारांना विचारपूर्वक प्रतिनिधी निवडण्याचं आवाहन केलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

व्हीव्हीपॅट यंत्रावर एका मतदानासाठी लागणारा सहा सेंकंदाचा वेळ आणि वाढत्या तापमानाचा विचार करता ही वेळ वाढवण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे आता सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात होणार असून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार असल्याचं ते म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोनवणे हे पक्षाचा जाहीरनामा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कोणती कामे आपण करू याचं आश्वासन देत प्रचार करत आहेत सोनवणे यांच्यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे

वाढत्या उन्हाबरोबरच दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी बीड लोकसभा मतदारसंघात होताना दिसत आहेत

त्यासोबतचं उष्णतेचं तापमान आणि पाणी टंचाईच्या झळातही वाढ झाली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर दररोज किमान दोन तालूक्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण करत आहेत

प्रचाराचं आणि उष्णतेचं तापमान वाढत आहे त्याचा परिणाम म्हणजे पाणी टंचाईच्या झळाही वाढत असून सध्या लातूर जिल्ह्यात टँकरची संख्या वीस झाली आहे सर्वाधिक टँकर साखर पट्ट्यात आहे याकडे दर्लक्ष करून चालणार नाही अरूण समुद्रे लातूर लातूर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची चांगली काम झालेल्या ठिकाणी विहिरी विंधन विहिरी अधिगृहीत करुन जनतेला पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे

यावेळी बोलतांना त्यांनी देशाची लोकशाही संकटात असून एका अभ्यासू पंतप्रधानाची देशाला गरज असल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टिका केली

परळीच्या भरारी पथकातले सदस्य एन

बादवे यांचं ग्लोबल पोजिशनिंग सिस्टेम जीपीएसवर ते नांदेड इथं असल्याचं दिसून आलं तर गेवराई पथकातले सदस्य आर

बन हे औरंगाबाद इथं असल्याचं आढळून आलं

कच्छवाह यांना लोकसभा निवडण्कीच्या कामात जाण्नब्जून दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले कच्छवाह यांनी शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय असं वर्तन केल्याचंही या निलंबन आदेशात नमूद करण्यात आलं आहे

मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन महानगर पालिका आयुक्त एम डी सिंह यांनी केलं आहे

बँकेचे गवर्नर शक्तिंकात दास यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत या धोरण समितीची सलग तिसऱ्या दिवशी बैठक होणार आहे